जगातल्या सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी करणार प्रारंभ

कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचं पथक चीनमध्ये दाखल

मकर संक्रांतीचा सण देशभरात उत्साहात साजरा

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान चौथा निर्णायक कसोटी क्रिकेट सामना उद्यापासून ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार पंतप्रधान लसीकरण प्रारंभ जगातली सर्व मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू होत असून या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत या लसीकरण मोहिमेची व्याप्ती जगात सर्वाधिक असणार आहे

शनिवारी प्रत्येक केंद्रावर सुमारे शंभर जणांना लस दिली जाणार आहे हा लसीकरण कार्यक्रम प्राधान्य क्रमानुसार राबवला जाणार असून सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना तसंच अंगणवाडी आणि आशा सेविकांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे आरोग्य मंत्रालय लशीच्या वापराबाबतची आणि उपलब्ध साठ्याची माहिती को विन या डिजिटल मंचावर पुरवणार आहे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरेसा साठा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात आला आहे

कोरोना विषाणूचा उगम कोठून झाला याबाबत हे पथक तपास करणार आहे हे पथक दोन आठवडे विलगीकरणात असतानाच काम सुरू करणार आहे विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर या पथकाचे सदस्य वुहानमधील संशोधन संस्था रुग्णालयं आणि मासळी बाजारात प्रत्यक्ष जाऊन चौकशी करतील असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे

हर्ष वर्धन कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीचा सद्पयोग करत भारतानं आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा अधिक बळकट केल्या तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृद्वीसाठी प्रयत्न केले असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज सांगितलं आत्मनिर्भर भारत या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते कोरोना काळात संपूर्ण देशभरात आवश्यक असलेले पीपीई किट्स आणि मास्क देशातच तयार होत असून आता आपण त्यांची निर्यात करण्याच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत असं हर्ष वर्धन म्हणाले सध्या आत्मनिर्भर भारत हे एकच उद्दिष्ट समोर ठेवून सर्व आर्थिक धोरणं ठरवली जात आहेत देशातल्या गरीब श्रीमंत यांच्यातली दरी दूर करून सर्वांना समान संधी देण्यावर केंद्र सरकारचा भर आहे असं ते म्हणाले आत्मनिर्भर भारत म्हणजे परदेशी उत्पादनांवर बहिष्कार घालणं नव्हे तर आपल्या स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवत वसुधैव कुटुंबकम हा विचार प्रत्यक्षात आणणं आहे असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशनाचा प्रारंभ होईल दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती संबोधित करणार आहेत

च्या पाचशे सहायक कंपन्यांनाही फायदा होईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितलं ते आज बेंगळुरु इथं पाचव्या आर्म्ड फोर्सेस व्हेटरन्स डे निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते सैन्यदलात जाण्याची इच्छा असलेल्या तरुणांना निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावं असं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केलं नेपाळ अर्थमंत्री नेपाळचे अर्थमंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांचं आज भारतात आगमन झालं उद्या ते परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

या बैठकीतून द्विपक्षीय संबधांचा सर्वंकष आढावा घेतला जातो तसंच आगामी काळासाठी राजकीय मार्गदर्शन केलं जातं अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली

महाराष्ट्रात तिळगूळ देऊन एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याची प्रथा आहे यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या तामिळनाडूच्या काही भागात पाऊस पडत असला तरी पोंगल सणाचा उत्साह कायम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी चेन्नई इथं हा सण साजरा केला भाजपा अध्यक्ष जे

नड्डादेखील चेन्नईत पोंगल साजरा करत आहेत काँप्रेस नेते राहूल गांधी मद्राई जिल्ह्यातल्या जल्लीकड्ट स्पर्धेला उपस्थित राहिले होते राज्यात उद्या मट्ट पोंगल हा पशुधनाच्या सन्मानाचा तर परवा कानुम पोंगल हा आप्तेष्टांना भेटण्याचा सण साजरा होणार आहे युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही देशातल्या तामिळ नागरिकांना पोंगलच्या शुभेच्छा दिल्या आहेत राजस्थानमध्येही मकर संक्रांत पारंपरिक उत्साहात साजरी होत आहे यंदा कोविडमुळे पतंग उत्सव होणार नसले तरी सकाळी आबालवृद्धांनी आपापल्या घराच्या छतावरून पतंग उडवण्याचा आनंद घेतला अजमेर इथल्या पुष्कर सरोवरात पवित्र स्नान करण्यासाठीदेखील गर्दी झाली होती केरळमधील शबरीमला मंदिरात आज मकराविलक्कू सण साजरा करण्यात आला

गुजरातमध्ये मकर संक्रांत पतंग उत्सव म्हणून साजरी केली जाते कोविड साथीच्या काळातील उत्तरायणाच्या या पर्वात नागरिक नियमांच पालन करून पतंगबाजीचा आनंद घेत आहेत राज्य सरकारनं पक्ष्यांना पतंगाच्या मांज्यामुळे जखमी होण्यापासून वाचवण्यासाठी करुणा अभियान सुरू केलं आहे

यंदाचा महोत्सव ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना समर्पित करण्यात येणार आहे सत्यजित रे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे

सत्यजित रे यांचे पाथेर पांचाली चारुलता घरबयरे शतरंज के खिलाडी आणि सोनार केला हे चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहेत

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली

या केंद्रामधून प्रत्येकी एक रुपया किमतीच्या तीस कोटींपेक्षा जास्त जनऔषधी सुविधा सॅनिटरी पॅडसची विक्री करण्यात आली या व्यतिरिक्त आणखी तीस कोटी अशाच सॅनिटरी पॅडसच्या खरेदीसाठी निविदा जाहीर केली जाणार आहे असं गौडा म्हणाले

सर्व पात्र मतदारांना मतदान करता यावं यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठीची सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे

मदान यांनी दिली

तिसऱ्या सामन्यात भारतानं झुंजार खेळाचं प्रदर्शन करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवल होतं

चौथी कसोटी भारतानं जिंकली तर तो भारताचा ऐतिहासिक विजय असेल ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत सलग दुसऱ्यांदा पराभूत करण्याचा मान भारतीय संघाला मिळेल

आता चौथी कसोटी जिंकून या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल मात्र जसप्रीत बुमरा आर अश्विन रवींद्र जडेजा हे भारताचे महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांच्या जागी अन्य खेळाडूंची वर्णी लागण्याची शक्यता आहे

त्यामुळे आता या चौथ्या आणि निर्णायक कसोटीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे बॅडमिंटन बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आलं आहे

पुरुष दुहेरीतही भारताची सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडी दुसऱ्या फेरीत पराभूत झाली